विशेषतः सागरी आणि अवकाशविषयक माहितीची देवाण घेवाण करुन संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याचा मनोदय दोन्ही नेत्यांनी काल संध्याकाळी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात अधोरेखित केला आहे

नव्या लष्करी क्षमता प्राप्त करण्यासाठी भारत प्रयत्न करत असताना खरेदी आणि तंत्रज्ञान हस्तांतरासाठी भारताचा सर्वोच्च प्राधान्यानं विचार करायची तयारी दाखवून ट्रम्प यांनी भारताच्या प्रमुख संरक्षण भागीदार या दर्जावर पुन्हा शिक्कामोर्तब केलं भारत आणि अमेरिका यांनी तीन अब्ज डॉलर्सच्या सरक्षण कराराला अंतिम रुप दिलं असून आरोग्य आणि तेल क्षेत्रासह तीन करारांवर सह्या झाल्या आहेत दोन्ही देशांच्या आरोग्य विभागांमध्ये मानसिक आरोग्याबाबतचा एक सामंजस्य करार करण्यात आला वैद्यकीय उत्पादनांच्या सुरक्षिततेबाबतचा आणखी एक सामंजस्य करार करण्यात आला असून त्यावर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना आणि अमेरिकेचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर सह्या केल्या इंडियन ऑईल आणि एग्झॉन मोबिल इंडिया एलएनजी लिमिटेड आणि अमेरिकेची चार्ट इंडस्ट्रीज आयएनसी यांनी सहकार्यपत्रावर सह्या केल्या भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांदरम्यान वाढत चाललेल्या सामरिक संबंधांचं प्रतिबिंब संरक्षण सहकार्यात पाहायला मिळत असल्याचं सांगितलं दहशतवादाच्या पाठीराख्यांचं उत्तरदायित्व निश्वित करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याचा दोन्ही देशांच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे तसंच अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी नवी यंत्रणा निर्माण करण्याबाबत सहमती व्यक्त केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली

त्यापूर्वी काल रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रपती भवनात विशेष मेजवानीचं आयोजन केलं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचे मंत्रिमंडळातले विविध सहकारी आसाम हरयाणा कर्नाटक आणि तेलंगणचे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते अमेरिकेबरोबरची संरक्षणविषयक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी या भोजनाच्या वेळी केलेल्या भाषणात सांगितलं दिल्लीतल्या तणावग्रस्त भागात पुरेसा बंदोबस्त असून स्थिती नियंत्रणात असल्याचं केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन शिवान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर सद्यस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वरीष्ठ अधिकारी तसंच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते नवी दिल्लीच्या हिंसाचारग्रस्त ईशान्य भागातली परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे

सुरक्षा दलांनी आज बाबरपूर जोहरीपूर आणि मौजपूर या भागात ध्वजसंचलन केलं कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव आणि गुन्हे शाखेचे विशेष पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी आज जाफराबाद भागाची पाहणी केली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काल रात्री दिल्लीच्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी पोलीस उपायुकांच्या कार्यालयात चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी देखील वरीष्ठ पोलीस अधिका यांसोबत हिंसाचास्प्रस्त भागांची पाहणी केली कायद्याचा भंग कोणत्याही प्रकारे खपवून घेणार नाही असं कडक शिरा डोवाल यांनी दिला असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं दिल्लीमधे पुरेशा प्रमाणात पोलिसांच्या आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात केल्या असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीसांना पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची माहिती डोवाल यांनी दिली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असूनदेखील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यात त्यांना अपयश आलं आहे असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे हिंसाचारग्रस्त भागात लष्कराला पाचारण करावं आणि तातडीनं संचारबंद लागू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे याबाबत आपण गृहमंत्र्यांना पत्र लिहील्याची माहिती केजरीवाल यांनी दिली सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या लोकांना सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी सुरक्षित मार्ग आणि तातडीचे उपचार मिळतील याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत एका छोट्या रुग्णालयातून जीटीबी रुग्णालयात जखमींना पोचवणं अशक्य झाल्याचं नमूद करणारा एक दूरध्वनी एका वकीलानं केल्यानंतर न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्या घरी काल मध्यरात्री झालेल्या विशेष सुनावणीत न्यायमूर्ती मुरलीधर अणि न्यायमूर्ती अनूप जे भंभानी यांच्या पीठानं हे निर्देश दिले

याप्रकरणी मध्यस्थ नेमण्याचा निर्णय आपण चौकटीबाहेर जाऊन घेतला होता असं सांगत न्यायालयानं या निर्णयाचं समर्थन केलं

म्यानमारचे राष्ट्रपती यु व्हिन माईट आज भारताच्या चार दिवसांच्या दौ यासाठी नवी दिल्लीला पोचत आहेत त्यांच्यासोबत म्यानमारच्या प्रथम महिला दाव चोचो ही येणार आहेत ते आज संध्याकाळी दिल्लीत अक्षरधाम मंदिर बघायला जाणार आहेत राष्ट्रपती भवनात उद्या त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात येईल

सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयांन जम्म् कश्मीर प्रशासनाला उत्तर मागितलं आहे

न्युझिलंडचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री विन्स्टन पिटर्स हे आज चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत येत आहेत

बालाकोट हवाई हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या हल्ल्याच्या वेळी अतुलनीय धैर्य आणि साहस दाखवणाऱ्या भारतीय हवाईदलाला अभिवादन केलं आहे

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याची घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानपरिषदेत केली आधीच्या सरकारनं हे मंडळ स्थापन केलं होतं शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडत हे शिक्षण मंडळ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली विरोधकांनी या मागणीला विरोध करत हे मंडळ रद्द नं करता जर त्रुटी असल्यास त्या दूर करून आढावा घेण्याची मागणी केली शिक्षण मंत्र्यानी आढावा घेण्यासाठी अनुकूल असल्याची भूमिका घेतली मात्र तालिका सभापती दत्तात्रय सावंत यांनी यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यानंतर शिक्षण मंत्र्यानी हे आंतराष्ट्रीय मंडळ बंद करण्याचा निर्णय जाहीर केला

बांगलादेशाचे शिल्पकार वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बांगलादेश संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये आपले विचार व्यक्त करण्यासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केलं जाणार आहे